दरम्यान मुंबईत भाभा रुग्णालयातल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी पीपीई किट्सच्या ग्णवत्तेबाबत नाराजी दर्शवत आज रुग्णालयाबाहेर निदर्शनं केली या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा आज कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली यापूर्वी मुंबईत दोन खासगी रुग्णालयांमधले काही वैद्यकीय कर्मचारी कोरोना विषाणूने बाधित झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर या दोन्ही रुग्णालयांना टाळं ठोकण्यात आलं आहे

या हेल्पलाईनच्या माध्यमातून वैद्यकीय उपचार औषधी जीवनावश्यक वस्तू पोलिसांविषयी माहिती शेतकरी तसंच शेती विषयक माहिती वाहतूक आणि प्रवासाविषयी सेवा इत्यादीसह जनतेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सेवा उपलब्ध होणार आहेत याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे देशात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अन्न धान्याचा प्रेसा साठा उपलब्ध केला असल्याचं केंद्र सरकारनं म्हटल आहे या योजनेत प्रति व्यक्ति पांच किलोग्राम धान्य राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभाथ्यांना पुढील तीन महिन्यांपर्यंत देण्यात येणार आहे हे मंडळ लॉकडाऊनच्या काळातही देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी दिवस रात्र काम करत आहे

ते आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते दरम्यान नागरिकांनी घरीच राहून लॉकडाऊनचं पालन करण्याचं आवाहन पाटील यांनी केलं

काल जारी केलेल्या अधिसूचनेत आयोगानं परीक्षेची नवी तारीख संकेतस्थळावर देण्यात येणार असल्याचं सांगितलं असून विद्यार्थ्यांना याबाबतचा संदेशही देण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे

यात दोन लाख रूपये किंमतीचा गुटखा सापडला असून वाहनासह चालक कळमन्री पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे या प्रकरणी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या कोटगुल इथं नक्षलवाद्यांनी पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून जिवता रामटेके या व्यक्तीची आज सकाळी डोक्यात गोळी झाडून हत्या केली एक अन्य घटनेत गडचिरोली जिल्ह्यातल्याच अहेरी तालुक्यात नक्षल्यांनी आज पहाटे दोन ठिकाणी पुलाच्या कामावरील यंत्रसामुग्रीची जाळपोळ केली

जिमलगट्टा देचलीपेठा मार्गावरील किष्टापूर नाल्याजवळही अशीच जाळपोळ करण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे संचार बंदीची कडक अंमलबजावणी सुरू असतानाही हिंगोली जिल्ह्यातल्या कळमन्री इथल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत रकमा उचलण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे